कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारत्त्वावा वळीवळी हात साबणानउंवच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटक्विरपणपाळा

बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ही घोषणा केली लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मोफत लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिक माहिती दिली

राज्यात गेले काही दिवस कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे त्यामुळे संचारबंदीबाबत राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली संचारबंदीला आमचा पाठिंबा असला तरी तो पर्याय नाही हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे संचारबंदी वाढवण्यापूर्वी हातावर पोट असणाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली गरीबांपर्यंत अजून मोफत धान्य पोहचलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला केंद्रसरकारवर टीका न करता समन्वयाची भूमिका घ्यावी असं आवाहनही त्यांनी राज्यसरकारला केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचं जलदगतीनं सक्षमीकरण करण्याचं आवाहन अधिकारी वर्गाला केलं आहे

राज्यामधे दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर्स परिचारिका आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेवक लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था पोलीस कर्मचारी तसंच संबधितांचे आभार मानले आहेत लसीकरणात राज्यानं आपली आघाडी कायम राखली आहे या सगळ्या घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे उद्दिष्ट साध्य झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

खाजगी उद्योग आस्थापना निवासी संकूलं यांनी खाजगी रुग्णालयाशी समझौता करार केल्यास त्यांच्यामार्फत विशेष लसीकरण मोहिम राबवता येणं शक्य आहे असंही ते म्हणाले राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज होणाऱ्या धोरणात्मक निर्णयानुसार मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण होईल असंही त्यांनी सांगितलं कोरोनाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये रेड क्रॉस संस्थेनं अधिक सक्रियतेनं काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली मास्क वाटप कोरोनाविषयक जनजागृती लसीकरण आदी कार्यात रेड क्रॉस संस्थेनं सहभागी होण्याची सूचना त्यांनी केली यावेळी भारतीय रेड क्रॉस संस्थेतर्फे राज्यात केल्या जात असलेल्या कार्याची राज्यपालांना माहिती देण्यात आली

या ठिकाणी लक्षण नसलेल्या कोविड पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत त्यासाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातल्या कोरोनास्थितीचा आढावा घेतला जिल्हा प्रशासनानं आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते

ठाण्यातल्या वर्तकनगर शिल्या वेदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुणांच्या नातेवाईकांनी केल्याची घटना ताजी असतांनाच मंगळवारी घोडबंदर भागातील दिया या खाजगी रुग्णालयातला ऑक्सिजनचा साठा संपत आल्यानं या रुग्णालयातल्या सात रुग्णांनाही गोकुळनगर श्वेल्या युनिवर्सल रुग्णालयात रात्री उशिरा हलवण्यात आलं ऑक्सिजनचा साठा संपत आल्याची माहिती ठाणे महापालिकेला मिळाल्यानंतर ठाणे महानगर पालिकेच्या वतीनं केवळ दोन ऑक्सिजनचे सिलेंडर देण्यात आले मात्र हे ऑक्सिजन सिलेंडरही फार काळ चालणारे नसल्यानं अखेर रुग्णालय प्रशासनानं या रुग्णांना गोकुळनगर धिल्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला

या रुग्णालयातला ऑक्सीजनचा साठा संपत आल्यानं चार तास आधीच त्यांनी या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधून रुण हलवण्याची मागणी केली तसंच संबंधींत रुग्णालयातले काही कर्मचारी देखील ऑक्सीजन सप्लायरकडे गेल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले

गोकुळ नगर श्विल्या रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा पुरेसा नसल्यानं या ठिकाणी देखील परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे दरम्यान महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे हे देखील तुर्भे येथील ऑक्सीजन प्लांटच्या ठिकाणी जातीने दोन तासापासून थांबले होते

आम्ही खाजगी रुग्णालयामध्ये समन्वयाची भूमिका बजावत असल्याचंही त्यांनी सांगितलं

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या पार्थिवावर आज मुंबईतल्या दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते तिथेच त्याची प्राणज्योत मालवली गायकवाड यांनी धारावी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलं

गायकवाड यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षितांच्या कल्याणासाठी कार्य केलं असं राज्यपालांनी म्हटलं आहे राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले कॉंप्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत शिर्डी ॐ जम्बो कोविड केंद्र उभारण्याची मागणी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार मोठा असल्यानं अकोले संगमनेर कोपरगाव शिल्या रूग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास अडचणी येतात

त्यामुळे श्वे कोविड केंद्र उभारलं तर अहमदनगर आणि नाशिकच्या काही तालुक्याला त्याचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं परभणी जिल्हा नियोजन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जिल्हा प्रशासनानं जाहीर केल्या आहेत

त्यात विधान परिषद सदस्य बाबाजानी दूर्रणी तसंच विधानसभा सदस्य डॉ राहूल पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्त्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज जाहीर केल्या कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना तिष्ठत राहावं लागतं याची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली असून यासंदर्भात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनानं योग्य प्रणाली उभारावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत अंत्यसंस्कारासाठी वेळ लागणार असल्यास मृतदेह देऊ नयेत असं मतंही न्यायालयानं व्यक्त केलं

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावानं संपूर्ण जिल्हा हैराण आहे त्यातच रक्तपेढ्यांमधून रक्ताचा अल्प साठा राहीला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानवत िल्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबध्द पध्दतीनं रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं

नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळ मार्केट मध्ये सध्या हापूस आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत आहे

कोल्हापूर जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी गारपीटीसह पाऊस झाला या पावसामुळे ऊस पिकासह भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला राज्यात येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विर्दभात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे